आजपासून आचारसंहिता लागू

ऑक्टोबर रोजी होणार असल्याची जिल्हाधिकाऱ्याची माहिती

आय्क्तांचे निर्देश

ते आज नवी दिल्लीत निवडणुक कार्यक्रमाची घोषणा करताना बोलत होते

व्ही एम यंत्रांच्या सहाय्याने मतदान घेण्यात येणार आहे

या दोन्ही राज्यासांठी आदर्श आचारसंहिता आजपासून लागू करण्यात आली आहे

त्यामुळे दोन नोव्हेंबरपूर्वी दोन्ही राज्यातील निवडण्का आटोपल्या जातील असं अरोरा यावेळी म्हणाले

महाराष्ट्रात उमेदवारांच्या खर्चावर लक्ष ठेवण्यासाठी दोन निरीक्षकांची निय्क्ती करण्यात आली आहे उमेदवारांनी उमेदवारी अर्जात एकही कॉलम रिकामा ठेवल्यास त्याची उमेदवारी बाद ठरेल असंही अरोरा यांनी यावेळी सांगितलं नक्षलग्रस्त गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यांमध्ये स्रक्षेची विशेष उपाययोजना करण्यात येणार असल्याचं ते म्हणाले

एम एस करून मतदारांना माहिती मिळवता येणार आहे मतदारांसाठी व्होटर हेल्पलाईन एप ही सूरु करण्यात आले आहे उमेदवारांना आपल्या उमेदवारी अर्जाची स्थिती आणि प्रचार विषयक परवानगीसह अन्य महत्वाची माहिती उपलब्ध करून देण्यासाठी स्विधा एप स्रु करण्यात आले आहे

निवडणूक काळात आचार संहितेचे काटेकोर पालन करण्याचे आदेश असून उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कार्यवाही करण्यात येणार असल्याचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी सांगितले आहे

तर पर्यावरण प्रक प्रचार साहित्य आणि माध्यमांचा उपयोग करण्याचे आवाहन निवडणूक आयोगाने केले आहे संवेदनशील मतदानकेंद्रांवर व्हिडीओग्राफी सी सी टी व्ही आणि वेबकास्टींग करण्यात येणार आहे प्रसार माध्यमांमध्न आचार संहितेचे उल्लंघन रोखण्यासाठी जिल्हास्तरावर माध्यम प्रमाणपत्र नियंत्रण केंद्र उभारण्यात येणार आहे निवडणुक काळात प्रसारमाध्यमांवरून च्कीची माहिती प्रसारित होऊ नये आणि अफवांना आळा घालण्यासाठी निवडणूक आयोगाने महत्वाचे पाऊल उचलेले आहे त्यान्सार राजकीय पक्षांना फेसब्क ट्वीटर य्टयूब व्हाट्सअप आदी सोशल मिडीयाच्या माध्यमातून प्रचार साहित्य प्रसारित करण्यासाठी निवडणूक आयोगाकडून गठीत करण्यात आलेल्या सोशल मिडीया प्रमाणपत्र नियंत्रण केंद्राचे प्रमाणपत्र घेणे अनिवार्य करण्यात आले आहे असे प्रमाणपत्र नसल्यास सोशल मिडीयावरून प्रचारास बंदी असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कार्यवाही करण्यात येणार आहे केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशान्सार पूनर्निक्षण यादींचे अभियानांतगत नवीन मतदार नोंदणी तपशील द्रूस्ती इत्यादींसाठी जिल्हा प्रशासनातर्फे विशेष प्रयत्न केले गेले

दिव्यांग मतदारांच्या स्विधेसाठी पी

डी अप्र निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिले असून यामध्ये दिव्यांगासाठीचे रँप ब्रेल लिपी इत्यादी बाबतची माहिती असणार आहे

वोटर्स हेल्पलाईन तसंच सुविधा या मोबाईल अप्लीकेशनदवारे उमेदवारांच्या नामनिर्देशन तसंच मतदारसंघांची आणि यादींची माहिती सहजरित्या उपलब्ध होणार आहे विधानसभा निवडण्कीसाठी कांग्रेस पक्षानं आज आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली या यादीत नांदेड जिल्ह्यातल्या तीन विधानसभा मतदारसंघांचा समावेष आहे भोकरमधून अषोक चव्हाण नायगावमधून वसंत चव्हाण आणि नांदेड उतरमधून डी

सावंत या नावांचा समावेष आहे

नागपूर शहरातील सहा आणि नागपूर ग्रामीणमधील काटोल सावनेर हिंगणा उमरेड कामठी रामटेक या विधानसभा मतदारसंघांसाठी निवडणूक होणार आहे

आदर्श आचार संहितेबाबत संबंधित विभागांना निर्देश देण्यात आले असून माध्यम सनियंत्रण आणि प्रणानिकरण समितीचीही स्थापना करण्यात आली आहे अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिली

याचप्रमाणे शस्त्र परवाना धारकांचे शस्त्र जप्त करण्याची प्रक्रिया देखील आजपासून चालू झाली असल्याचं त्यांनी सांगितलं पोलीस दलांना निवडण्कीच्या नियमांसंदर्भात माहिती होण्यासाठी विशेष प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचं त्यांनी आवर्जून सांगितलं

जिल्हयातील नगरपरिषदांनी स्वच्छता अभियानासोबतच महात्मा गांधींच्या विचारावर आधारित शहराच्या मोक्याच्या ठिकाणी हस्तचित्र रेखाटावे आरोग्य विभागांनी कष्ठरोगाबाबत जनजागृती करुन जिल्हयातून कष्टरोग नाहिसा करण्यासाठी तसेच पोलीस विभागांनी दारुबंदी मूक्ती आणि व्यसन मूक्ती सारख्या कार्यक्रम करुन कायमस्वरुपी दारुम्क्ती आणि व्यसनम्क्ती प्रश्न निकाली निघेल यामुळे खऱ्या अर्थाने महात्मा गांधींना श्रध्दाजली दिल्या सारखे होईल अशा सुचना भिमनवार यांनी दिल्या

या निर्णयाम्ळे सदर काम कामगारांना निवृत्ती वेतन ग्रष्ट्य्ईटी आणि नियमित नोकरीचे इतर लाभ मिळणार आहेत वीस वर्षाची सेवा पूर्ण झालेल्या ऐवजदारांना विधानसभेची आचारसंहिता संपल्यानंतर महानगरपालिका आयुक्ताद्वारे नियमित करण्याची प्रक्रिया सुरू होईल अशी माहिती सतापक्ष नेते संदीप जोशी यांनी पत्रकार परिषदेत आज दिली महानगरपालिकेतील विविध ऐवजदार संघटनांच्या प्रयत्नांना या निर्णयाम्ळे यश मिळाल्याचं जोशी यांनी सांगितले नागपूर शहरात मोठ्या प्रमाणात विकास कामे स्रू आहेत विविध शासकीय यंत्रणेमार्फत सुरू असलेल्या विकास कामांमुळे शहरात खड्डे मोठ्या प्रमाणावर करण्यात आले आहे हे सर्व खड्डे सात दिवसाच्या आत द्रूस्त करण्यात यावे असे निर्देश नागपूर महानगरपालिका आय्क्त अभिजीत बांगर यांनी दिले आहेत नागपूर शहरांमध्ये शासकीय यंत्रणेसंदर्भातील खड्डे द्रूस्ती संदर्भात समन्वयन समिती गठीत करण्यात आली असून या समितीची पहिली बैठक आय्क्त अभिजीत बांगर यांच्या अध्यक्षतेखाली आज आयोजित करण्यात आली त्यावेळी ते बोलत होते शहरात स्रू असणाऱ्या विविध कामांचा आढावा त्यांनी बैठकीत घेतला नासुप्र क्षेत्रातील तसंच एम एस ई डी सी एल विभागानं त्यांच्या अखत्यारीत येणारे खड्डे ही सात दिवसाच्या आज दुरूस्त करावे असे निर्देशही आज देण्यात आले